तरीही स्थानिक प्रशासनाच्या आदेशाम्ळं सध्या राज्यातल्या स्मारे तीन चत्र्थांश जिल्ह्यांतल्या काही भागांमध्ये संचारबंदीमध्ये आहे किंवा सुरू होणार आहे केवळ अहमदनगर बीड भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया लातूर कोल्हापूर रायगड सांगली यवतमाळ यासारख्या जिल्ह्यांनी प्न्हा संचारबंदीचा निर्णय अजून जाहीर केलेला नाही मात्र यापैकी काही जिल्ह्यांमध्येही इतरांप्रमाणे संचारबंदी लागू करण्याचे निर्णय प्रशासनाच्या विचाराधीन असल्याचं आमच्या प्रतिनिधींनी कळवलं आहे

अभिषेक यांच्या पत्नी ऐश्वर्या आणि कन्या आराध्या यांचा अहवाल पॉझिटिव्ह असला तरी त्यांच्यात कोरोनाची लक्षणं आढळ्न आली नसल्याचं ट्विट टोपे यांनी केलं होतं मात्र ते त्यांनी नंतर काढून टाकलं ज्येष्ठ अभिनेते अमिताभ आणि अभिषेक बच्चन यांना उपचारासाठी नानावटी रुग्णालयात दाखल केलं असून बच्चन क्ट्ंबीयांचे ज्ह भागातील चारही बंगले आज म्ंबई महानगरपालिकेने प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहेत अमिताभ आणि अभिषेक बच्चन दोघांची प्रकृती स्थिर आहे त्यांना बरं वाटतं आहे आहे असं रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागाचे संचालकांनी सांगितलं आहे अन्पम खेर यांच्या आई भाऊ वहिनी आणि प्तणी यांनाही कोरोनाची बाधा झाली असून त्यांना कोकिळाबेन रुगणालयात दाखल केलं आहे अन्पम खेर यांचा चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांच्या स्रक्षारक्षकालाही कोरोनाची लागण झाल्यानं त्यांचं निवासस्थान सील केलं आहे अभिनेत्री हेमामालिनी यांची प्रकृती ठणठणीत असून त्यांना रुग्णालयात दाखल केल्याची बातमी च्कीची असल्याचं हेमामालिनी यांची म्लगी इशा देओल यांनी आपल्या ट्वीटर संदेशात स्पष्ट केलं आहे त्यांच्या प्रकृतीसाठी श्भेच्छा देणाऱ्यांचे त्यांनी आपल्या संदेशात आभार मानले आहेत अभिनेत्री नितू सिंग आणि अभिनेता रणबीर कपूर यांना कोरोनाची बाधा झाल्याच्या वृताचंही नितू सिंग यांची म्लगी रिध्दीमा कपूर सहानी हिनं खंडन केलं असून लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन केलं आहे

ही आजवरची एका दिवसातली सर्वाधिक वाढ आहे

जालना शहरात आज एका कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूचीही नोंद झाली

जिल्ह्यातल्या कौठाळी अनगर बावी आणि पानगाव या गावांमधे पहिल्यांदाच कोरोनाचे रुग्ण आढळले अशी माहिती जिल्हा प्रशासनानं दिली आहे जिल्ह्यात आज एका कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूचीही नोंद झाली

सध्या देशभर सुरु असलेल्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सरकारी आणि खासगी वैदयकीय विमा कंपन्यांनी कोरोना कवच आणि कोरोना रक्षक नावाने अल्प मुदतीच्या आणि कमी प्रिमिअमच्या नवीन वैदयकीय विमा योजना सुरु केल्या आहेत भारतीय विमा नियामक प्राधिकरणाने दिलेल्या निर्देशान्सार या नव्या योजना स्रु केल्या आहेत

नेहमीच्या आरोग्य विमा योजनेत कोरोनाचा समावेश असला तरी त्या योजनेसाठीचा वार्षिक हप्ता कितीतरी अधिक असल्याचं लक्षात आल्यानेच विमा नियामक प्राधिकरणाने सर्वसामान्य नागरिकांसाठी या नव्या योजना सुरु करण्याचे स्पष्ट निर्देश सरकारी आणि खासगी क्षेत्रातील आरोग्य विमा कंपन्यांना दिले होते

केंद्र सरकारनंही चाचण्यांचे प्रमाण वाढवून प्रतिबंध करण्याच्या सूचना केल्या होत्या त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे

यासाठी महापालिका आय्क्त किंवा जिल्हाधिकाऱ्यांना अर्ज सादर करावा लागेल त्यात चाचणीचा प्रकार आणि प्रयोगशाळाही लिहावी लागेल या चाचण्यांमध्ये आलेले निष्कर्ष प्रशासनाला कळवावे लागतील कोविड बाधित रुग्णांना अलगीकरण कक्षात आणि त्यांच्या संपर्कातल्या रुग्णांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवावं लागेल आणि ही जबाबदारी संबंधित संस्थेची असेल असंही सरकारनं स्पष्ट केलंय

सर्वेक्षणादरम्यान सर्दी ताप खोकला अशी लक्षणे असलेल्या तसंच अन्य गंभीर आजार असलेल्या ज्येष्ठ नागरिकांची स्वतंत्र यादी तयार केली जात असून कोरोना चाचणी जात आहे

लग्न समारंभाच्या ठिकाणी कोरोना विषयक सामाजिक अंतराचे पालन करण्याच्या अटीवर विवाह सोहळ्यास परवानगी देण्यात येत आहे प्रत्येक विवाह सोहळ्याची माहिती लेखी स्वरूपात किमान तीन दिवस आधी आयोजकांनी संबंधित पोलिस स्टेशन ग्रामपंचायत नगरपरिषद नगरपंचायत यांना लेखी स्वरूपात देणं बंधनकारक राहणार आहे

पोलिस आरोग्य सेवेतले कर्मचारी सफाई कामगार यांची रॅपिड अँटी बॉडी चाचणी करावी किंवा नाही याची शिफारस करण्यासाठी राज्य सरकारनं समितीची स्थापना केली आहे ही समिती रॅपिड अँटी बॉडी चाचण्या आणि किट्चा अभ्यास करणार आहे यापैकी कोणत्या किट वापरायच्या किंवा चाचण्या वापरायच्या याची शिफारस ही समिती करणार आहे कोरोनाच्या रुग्ण जलद ओळखता यावे यासाठी रॅपिड चाचण्या केल्या जातात कोरोना विषाणूच्या उपचारात प्रभावी ठरलेल्या ऍक्टेमरा आणि रेमेडेसिवीर ही औषधे मुंबईतल्या रुग्णांना मोफत उपलब्ध करून द्यावीत अशी लेखी मागणी लोकसभा खासदार राहल शेवाळे यांनी म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे या औषधांचा त्टवडा निर्माण झाल्याच्या अनेक तक्रारींमुळे ही मागणी करत असल्याचं खासदार शेवाळे यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे मुंबई अहमदाबाद महामार्गावर पालघरच्या तलासरी इथं आज सकाळी प्लास्टिक सामग्री घेऊन जाणाऱ्या एका ट्रकला लागलेल्या आगीमुळे वाहतुक तासभर खोळंबली होती मात्र अग्निशमन जवानांनी ही आग लगेच आटोक्यात आणली हा ट्रक भिवंडीहन ग्जरातच्या वलसाड इथं जात असताना ही घटना घडली या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी ट्रक मात्र जळून खाक झाल्याची माहिती तलासरी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यानं दिली आहे बॉलीवूडच्या प्रसिध्द कपूर घराण्याची पाकिस्तानातल्या पेशावर इथं असलेली वडिलोपार्जीत कपूर हवेली जमीनदोस्त करून तिथं व्यापारी संकूल उभारण्यासाठी या हवेलीचा सध्याचा मालक अडून बसला आहे पाकिस्तान सरकार या हवेलीला संग्रहालयात परिवर्तीत करायचं आहे मात्र सध्याचा मालक या गोष्टीसाठी तयार नसल्याचं सांगितलं जात आहे

पृथ्वीराज कप्र आणि राज कप्र यांचा जन्म याच हवेलीत झाला होता फाळणी नंतर हे क्टुंब भारतात आलं सिंध्द्र्ग जिल्ह्यात पावसानं प्न्हा एकदा जोर धरला आहे काल रात्री पासून सिंध्द्र्गात म्सळधार पाऊस पडतोय त्याम्ळे जनजीवन विस्कळीत झालं आहे वेंग्ले सावंतवाडी आणि क्डाळ ताल्क्यात पावसानं शंभरी ओलांडली आहे

त्याठिकाणी प्रशासन सज्ज आहे

तर त्रळक ठिकाणी जोरदार पाऊस झाला